ते काल कराड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलत होते कृत्रीम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत याच तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल पध्दतीचा कीड नियंत्रणासाठी राज्याच्या सहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य विधीमंडळाचं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेलं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुष्काळ निवारण शेतकरी कर्जमाफी योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज आहे गेल्या पाच वर्षांत फडनवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पांबाबत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी विरोधी पक्ष करणार असल्याचं काँग्रेसचे नेते मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावं यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांच्या प्रमुख अधिकऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत मेहता यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरु होत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नसल्याचं ते म्हणाले अकरावी प्रवेशासाठी काही नामांकित महाविद्यालयांमधल्या जागा वाढवण्याबाबात बैठक घेणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं कर्मचारी राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्त्यांचा अंशदान दर कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे हा दर साडे सहा टक्क्यांवरुन चार टक्के केला जाणार आहे येत्या एक जुलैपासून हे नवीन दर लागू होतील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल नॉटिंगहॅम इथं होणार असलेला सामना पावसामुळे रद्द झाल्यानं दोन्ही संघांना एकेक गुणावर समाधान मानावं लागलं आज यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात सामना होणार आहे